गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर न करण्याचा संकल्प जाहीर केला आहे

मुक्तिपथ चे संस्थापक डॉ अभय बंग यांनी सर्व उमेदवारांना धन्यवाद दिले असून हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे असं ते म्हणाले या निवडणुकीसाठी गडचिरोली चिमूर मतदारसंघातले प्रमुख उमेदवार भाजपाचे अशोक नेते कॉंग्रेसचे डॉ नामदेव उसेंडी वंचित बह्जन आघाडचे डॉ रमेश गजबे आंबेडकराइट पार्टीचे देवराव नन्नावरे आणि बसपाचे हरिंबंद्र मंगामया यांनी लिखित रुपात आपला हा संकल्प म्क्तिपथच्या स्वाधीन केला आहे

आजरा तालुक्यात पोलीसांच्या निरीक्षण पथकानं शिकारीच्या उद्देशानं फिरणाऱ्या चार जणांना अटक केली लोकसभा निवडणुकीच्या पार्धभूमीवर कल्याण जवळच्या म्रबाड क्षें वाहन तपासणीमध्ये आचारसंहिता पथकानं तीन लाख रुपयांची रोखड जप्त केली आहे रक्कमेबाबत पुरावा न दिल्यानं ही रक्कम ताब्यात घेतल्याचं पथकानं सांगितलं

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोगानं बहुतेक सर्व तयारी पूर्ण केली आहे निवडणुकीच्या कामात नियोजन आणि सातत्य आवश्यक असून प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून प्रयत्न केले तर निवडणूका यशस्वीपणे पार पडतील असा विश्वास मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ पार्थ सारथी मिश्रा यांनी व्यक्त केला आहे जालना जिल्ह्यातल्या अंबडजवळ लालवाडी फाट्यावर आज सकाळी वीट वाहतूक करणाऱ्या वाहनानं एका स्कूटीला उडवल्यानं झालेल्या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर अंबड जालना मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती बिहारमध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या चिन्हांवर बंदी घातली आहे मतदार यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे समाज माध्यमांवरील माहितीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण करण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यात सलग दुस या दिवशी वादळीवा यासह पाऊस आणि गारपीठ झाली यात रिसोड वाशिम रस्त्यावर जुना वृक्ष कोसळल्यानं वाहतूक काही काळ बंद झाली होती अहमदनगर जिल्ह्यात देखील वादळीवा यासह पावूसानं हजेरी लावली कर्जत तालुक्यातील मेंढपाळ संभाजी पाटोळे आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या एका महिलेवर वीज पडल्यानं या दोघांचा मृत्यू झाला